या तरुणांनीच देशाला नवीन उंचीवर न्यायचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधत होते या मालिकेचा साठावा भाग आज प्रसारित झाला

एखादी व्यवस्था योग्य रीतीनं काम करत नसेल तर आजचे यवक अस्वस्थ होतात आणि धैर्यानं व्यवस्थेला जाब देखील विचारतात हे आपल्याला चांगलं लक्षण वाटत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले

या दशकातल्या प्रत्येक तरुणानं आपल्या जबाबदारीवर चिंतन केलं पाहिजे आणि या दशकासाठी एखादा संकल्प देखील केला पाहिजे असं प्रधानमंत्री म्हणाले

स्थानिक उत्पादनांना आपल्या प्रतिष्ठा आणि अभिमानासोबत जोड्रन आपण आपल्या देशवासीयांना समृद्ध करण्याचं माध्यम बन् शकतो असं प्रधानमंत्री म्हणाले न्कत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विक्रमी काम झाल्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी इतकं काम होणं हे भारतीय लोकशाहीची ताकत आणि लोकशाहीवर असलेला विश्वास दर्शवतो असं सांगितलं दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी सर्व राजकीय पक्ष आणि संसद सदस्यांच्या सक्रिय भूमिकेबददल प्रधानमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदन केलं नुकत्याच झालेल्या या दशकातल्या शेवटच्या सूर्यग्रहणाचाही त्यांनी या कार्यक्रमात उल्लेख केला जानेवारी महिन्यात साजरे होणारे विविध सण महाराष्ट्रात संक्रांत ग्जरातमध्ये उतरायण पंजाबमध्ये लोहझी तामिळनाडूमध्ये पोंगल आणि आसाममध्ये माघ बिह हे सण आपल्याला भारताचं ऐक्य आणि विविधतेची आठवण करून देत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले नवीन वर्ष नवीन दशक नवीन संकल्प नवीन ऊर्जा नवीन आशा नवीन उत्साह चला पूढे जाऊया असं सांगून प्रधानमंत्र्यांनी देशवासियांना नववर्षाच्या श्भेच्छा दिल्या रत्नागिरी नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडण्कीसाठी आज सकाळी शांततेत मतदान सुरू झालं

सिंधूदुर्ग जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी एकूण सहा उमेदवार रिंगणात आहेत दीपक केसरकर विरुद्ध नारायण राणे असं या निवडण्कीकडे पाहिलं जात असल्यानं सर्वच उमेदवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे

संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान स्रु राहील मतदान सुरळीत व्हावं यासाठी प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे

अमरावती जिल्ह्यात मतदान स्रु आहे भाजपाच्या शीला रोडे यांच्या आकस्मिक निधनामुळे नगराध्यक्षपद रिक्त झाल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे

उद्या मोर्शी इथं मतमोजणी होणार आहे

कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून कर्नाटकाल्या कन्नड वेदिका संघटनेनं याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे सीमा भागात तणाव निर्माण झाला असून सुरक्षेच्या कारणासाठी दोन्ही राज्यांच्या परिवहन विभागांनी एस टी सेवा बंद ठेवली आहे भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याला उत्तर म्हणून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिलेल्या इशाऱ्याचेही तीव्र पडसाद उमटत आहेत